ते काल मुंबईत पोलिस आयुक्तालयात घेतलेल्या पोलिस अधिका यांच्या सुरक्षा आढावा बैठकीत बोलत होते यावेळी गहमंत्री एकनाथ शिंदे मंबईचे पोलिस आयक्तसंजय बर्वे उपस्थित होते

या यंत्रणेच्या माध्यमातून गून्हेगारी प्रवृत्तीवर कडक नजर ठेवण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यानी पोलिस अधिका यांना दिल्या आहेत महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होत आहे या पार्श्वभूमीवर आज सरकारच्या वतीन चहापानाचा कार्यक्रम तर विरोधी पक्ष आणि सहयोगी पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली आहे या अधिवेशनात अवकाळी ग्रस्त शेतक यांची कर्जमाफी प्रकल्प स्थगिती असे म्ददे मांडले जाणार आहेत अधिवेशानात तारांकित प्रश्नोतराचा तास होणार नाही प्रवणी मागण्या लक्षवेधीसूचनासह शासकीय विधेयके तसंच सताधारी आणि विरोधी पक्षाचा प्रस्ताव चर्चीला जाणार आहे लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी त्वरित विजय मिळवण्याच्या दृष्टीनं तंदुरुस्त सैन्यदलांच्या उभारणीवर अर दिला

ते काल मुंबईत मनोहर परिंकर यांच्या स्मरणार्थ आयोजित व्याख्यानात बोलत होते राष्ट्रीय सुरक्षेला असलेला धोका दिवसेंदिवस वाढतच असून प्रत्येक नागरिकानं राष्ट्रीय सुरुक्षेत सहभागी असलं पाहिजे असं ते म्हणाले

न्याय व्यवस्थेच्या निर्णयप्रक्रियेत कृत्रिम बदधिमतेचा वापर करण्याबाबत विचार करायला हवा असं सरन्यायाधीश एस

मात्र मानवी ब्दधीनं दिल्या जाणा या निर्णयप्रक्रियेला कृत्रिम ब्दधिमत्ता पर्याय ठरु शकत नाही असा खूलासा बोबडे यांनी केला विविध आंदोलनात दगडफेक तसंच अन्य बेकायदेशीर कारवायांमधल्या किशोरवयीन बालकांच्या वापर आणि सहभागांबददल राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगानं सर्व राज्यांच्या पोलिस महासंचालकाना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत नागरिकत्व स्धारणा विधेयकाला विरोध करण्यासाठी केल्या जाणा या काही आंदालनामधे दगडफेक तसंच इतर बेकायदेशीर कारवायांमधे बालकांचा वापर केला जात असल्याचं निदर्शनाला आल्याचं आयोगानं म्हटलं आहे

दक्षिण मुंबईतल्या आझाद मैदान इथून भुयारी मार्गानं प्रवास करत काळबादेवी मेट्रो स्थानकापर्यंतच्या भूयारी मार्गाची पाहणीही त्यांनी यावेळी केली

द्रपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल